मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समृद्धी महामार्गाच्या कामाच्या पाहणीसाठी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या शिवणी क्रि महारामार्गाच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते लॉकडाऊनच्या काळातही या महामार्गाचं काम मंदावलं नाही काम वेगानं सुरु आहे असं ते म्हणाले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या रुग्णालयांमधे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी जनतेनं पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे

रक्त तुटवड्याची परिस्थिती लक्षात राजकीय पक्ष आणि तसंच धार्मिक सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून छोट्या छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं वैयक्तिक रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आळंदीच्या आगामी यात्रेच्या नियोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ असं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे पटोले यांनी काल पंढरपुरचा दौरा केला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते वारकरी परंपरेचं कोणतंही नुकसान होऊ नये यादृष्टीनं वारीसंदर्भात मंदीर समिती आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची विधानभवनात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पंढरपूर आणि आळंदी देवस्थानची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं

आपल्या पंढरपूर दौन्यात पटोले यांनी चंद्रभागा नदीतिराची पाहणी केली क्विल्या वाळू उपशाच्या प्रशावर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करायचं आक्वासनही त्यांनी दिलं यानंतर पटोले यांनी शहीद जवान भारत भालके यांच्या सरकोली शिल्या घरी भेट देवून त्यांच्या कुट्रंबियांच सांत्वनही केलं

सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित केलेल्या जागतिक आयआयटी परिषदेत बोलत होते भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला सरकार प्रोत्साहन देत असून देशातल्या आयआयटी अर्थात तंत्रज्ञान संस्था मजबूत करण्यासाठी सरकार दक्ष आहे तरुण तंत्रज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक समस्यांवर चांगले उपाय पुढे आणत आहे

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषितझाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा विभागीय मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करावा हे करताना वन पर्यावरण महसूल आणि नगरविकास अशा संबंधित विभागाचं सहकार्य घ्यावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत

वाघां प्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा सुचना देखील ठाकरे यांनी दिल्या

जंगलांवर लोकांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं अवनी वाधिणीच्या पिल्ल्याची संपूर्ण वाढ झाली असून या पिल्लाला पेंच धिल्या नैसर्गिक अधिवासात सोडायला मान्यता देण्यात आली उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर खिल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाच थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याप्री वाहिनीवरुन होणार आहे त्याबरोबरच यूट्यूब फेसबूक आणि ट्विटर वरुनही हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येईल त्यामुळे लोकांनी चैत्यभूमीवर जमू नये असं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं असून त्यात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यासह तेर मान्यवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत उद्या चैत्यभूमीवर हेल्पिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपापल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावं असं आवाहन मुंबईचे पालिका आयुक्त िबाल सिंग चहल यांनी केलं आहे गोराई खेला ग्लोबल पॅगोडाही सोमवारपर्यंत बंद राहणार असल्यानं नागरिकांनी तिथं जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही लोकांना चैत्यभूमीवर न जाण्याचं आणि घरुनचं बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन केलं आहे राज्य विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघातून किरण सरनाईक हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला सरनाईक हे पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते होते पण महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला गेल्यानंतर सरनाईक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले केंद्र सरकारनं अलिकडेच लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात नवी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर केंद्र सरकारनं तातडीनं तोडगा काढावा असं मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे आपल्या कालच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यानं त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला केंद्र सरकारनं आणलेले नवे कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्यानंच त्याविरोधात देशभर आंदोलनं सुरु झाल्याचं ते म्हणाले राज्यात रब्बीच्या काळात सिंचन व्यवस्था सुरळीत असावी यासाठी शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहेत राऊत यांनी काल मुंबईत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली रोहित्रांसाठी तातडीनं तेलाचा पुरवठा करावा अशी सूचना त्यांनी केली

वीज पुरवठ्याचं जाळ उभं करण्यासाठी वन विभागाच्या परवानगीसाठी पाठप्रावा करावा कमी दाबानं वीज प्रवठा होत असलेल्या भागात उपकेंद्रांची उभारणी करावी अशा सूचनाही राऊत यांनी या बैठकीत केल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑनलाईन गेमिंग दिशाभूल करणारे खेळ व्यादींच्या जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत

जाहिरातीद्वारे कायद्यानं प्रतिबंधित अशा कोणत्याही गोष्टी किंवा कृतीसाठी प्रोत्साहित करू नये असंही मंत्रालयानं सांगितलं आहे

त्यामुळे गारठा वाढला आहे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर बाहेर पडणाऱ्यांची संख्या घटली असून बस स्थानक परिसरात अनेक ठिकाणी नागरिकानी शेकोट्या पेटवल्या गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घट होत आहे